पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पराक्रम पर्व या प्रदर्शनीचं उद्घाटन

केरळच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश करता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राष्ट्रीय पोषण मिशनची आज सांगता

राजस्थानातील जोधपूर इथं आज आयोजित करण्यात आलेल्या युनिफाईड कमांडर्स च्या परिषदेला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उपस्थित राहिले संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सितारामन् संरक्षण राज्यमंत्री श्री सुभाष भामरे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री अजित डोवाल आणि तीनही भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर्स या परिषदेत सहभागी झाले पंतप्रधान श्री नर्टेंद्र मोदी यांचं आज सकाळी जोधपूर इथं हवाई दलाच्या तळावर मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं

भारतीय लष्करानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर केलेल्या लष्करी हल्ल्याला म्हणजे सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय सैन्यदलाकडून देशभरात पराक्रम पर्व साजरं केलं जात आहे भारतीय सैव्याचं कर्तृत्व शिस्त आणि शौर्याचं स्मरण नागरिकांना कायम रहावं यासाठीच या पर्वाचं आयोजन झालं आहे नागपूरच्या निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांच्याशी पराक्रम पर्व बद्दल संवाद साधला असता त्या म्हणाल्या

निवृत्त एअरफोर्स अधिकारी

प्रहार संस्थेमध्ये आपण जो पराक्रम पर्व आहे हा खूप आगळ्या वेगळ्या रीतीनं साजरा केला

नागपूरस्थित प्रहार सैनिकी शाळेचा दहावीचा विद्यार्थी प्रहारी हरसिंमरसिंग यानंही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रहार सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांची कशी तयारी करून घेतात याबद्दल त्यानं माहिती दिली

मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणं हे लिंगभेद आणि हिंद्र महिलांच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं व्यायालयानं म्हटलं आहे देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकांवर ठरू शकत नाही सर्व भाविकांना देवाची प्रजा करण्याचा समान अधिकार आहे त्यासाठी लिंगभेद करणं योग्य नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे सर्वाच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ता रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाला कद्र सरकारनं आठ सदस्यीय लोकपाल शोध र्सामती स्थापन केलो आहे प्रसारभारतीचे अध्यक्ष श्री सूय प्रकाश स्टेट बँकेच्या माजी प्रमुख श्रीमती अरंधती भट्टाचाय आर्माण न्यायमूर्ता सुखराम र्मासंह यादव यांचा या र्सामतीत समावेश आहे राफेल करार दोन देशांमधल्या सरकारांमध्ये झाला असून डासो र्विमान कंपनीला भारतातला भागीदार र्भानवडण्याचं स्वातंत्र्य होतं असं कद्रीय रस्ते वाहतूक र्आण महामाग मंत्री श्री र्भनतीन गडकरो यांनी म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कायकारणीच्या बैठकांत ते काल मुंबईत बोलत होते देशात अधिक चांगल्या दजाची हेर्लकॉप्टस आणि लढाऊ र्विमानं खरेदा करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं

राष्ट्रीय पोषण भिशन अंतगत पोषण म्हणून सप्टबर माहना साजरा करण्यात आला राज्यमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या पोषण र्आभयानाला चळवळीचं रुप मिळणं आवश्यक असून यासाठों प्रत्येकानं आपला सहभाग देणं आवश्यक आहे नव्या भारताच्या र्निमाणासाठो क्पोषणाचं समूळ उच्चाटन होणं आवश्यक आहे पोषण र्माहना सांगता समारंभ एकदा करुन र्फकंवा पोषण माहना साजरा करुन चालणार नाहों तर पोषण हे र्मिशन आहे संपूण देशात पोषण र्माहना साजरा करौत असताना याबाबतीतले सवात जास्त कायक्रम महाराष्ट्रात घेतले गेले याचा आनंद वाटतो या सांगता समारंभादरम्यान पोषण किती आवश्यक आहे हे पटवून देण्यासाठीं एक विशेष गीत आर्गाण पोषण महत्वाचं आहे हे सांगणारों मंगळागौर सादर करण्यात आर्लो राज्य शासनातफ संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावानं दरवर्षा दिला जाणारा प्रस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार श्री विजय पाटोल ऊफ राम लक्ष्मण यांना आज मुंबई इथं र्घोषत करण्यात आला सांस्कृतिक कायमंत्री श्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केला प्रांतवर्षा राज्य सरकारतफ गायन आर्ाण संगीत क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राजी लता मंगेशकर प्रस्कारानं सन्मार्ानत करण्यात येते

गानसम्राजी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कायक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे